मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

त्याप्रमाणे इतर जिल्ह्यांनाही मदत दिली जाईल असे ते म्हणाले आज त्यांनी अलिबाग आणि परिसरातल्या काही भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या निसर्ग चक्रीवादळामुळे प्णे जिल्ह्यात झालेल्या न्कसानीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज मावळ तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली ते आज खेड आणि जून्नर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांनाही भेट देणार आहेत दरम्यान जिल्हा प्रशासनानं न्कसानीचे पंचनामे तत्काळ तयार करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत या अहवालाचा आढावा घेऊन मदत जाहीर केली जाईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

सुमारे अडीच हजार पोलिसांना याची बाधा झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे

लाभार्थ्यांच्या खातेक्रमांकावर आधारित वेळापत्रकान्सार पैसे जमा होतील असं वित सेवा विभागाने सांगितलं आहे

केंद्र सरकारने कार्यालयं आणि इतर ठिकाणी घ्यायच्या खबरदारीविषयी दिशानिर्देश काल प्रसिद्ध केले

चेहरा झाकून घ्यावा किंवा त्याला मास्क लावावा हँडवॉश सॅनिटायझर साबणाने वारंवार हात ध्वावे खोकला शिंक आल्यावर रुमाल टिशू पेपर वापरण्याचा सल्लाही देण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी थ्ंकू नये याशिवाय स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आजारपणाची लक्षणं दिसली तर वरिष्ठांना कळविण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणं नसलेले अधिकारी कर्मचारी आणि बाहेरच्या व्यक्तींनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे प्रतिबंधित क्षेत्रातले कर्मचारी कार्यालयात येऊ शकणार नाही या व्यक्तींना घरून काम करण्याची परवानगी दयावी आणि हा कालावधी रजा म्हणून गृहित धरु नये असेही सरकारने सांगितले आहे वाहनाच्या आतला भाग स्टिअरिंग दरवांचे हँडल चावी सातत्याने निर्जूतक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कार्यालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना शक्यतो प्रवेश देऊ नये अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना वरिष्ठांच्या परवानगी नंतरच ऑफिसमध्ये येऊ द्यावं असा खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे शक्य त्या बैठका व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने घ्याव्या असेही सरकारने सांगितले आहे गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या जेवणाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवाव्या पार्किंगच्या ठिकाणी आणि इतरत्र गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायलाही सरकारने सांगितलं आहे शक्य असल्यास अधिकारी कर्मचारी आणि इतर व्यक्तींसाठी वेगवेगळ्या प्रवेशदवाराची सोय करण्याचा सल्लाही देण्यात आलाय कार्यालयात बसताना कर्मचारी एकमेकांपासून प्रेशा अंतरावर असतील याची काळजी घेण्यात यावी लिफ्टमध्येही व्यक्तींची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगण्यात आले आहे कार्यालय स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय आणि इतर ठिकाणी प्रेशी स्वच्छता करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत कार्यालयात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलं तर घ्यायची खबरदारीही सरकारने स्पष्ट केली आहे अशा व्यक्तीला कार्यालयात लक्षणं आढळन आल्यास डॉक्टर येईपर्यंत त्यांना स्वतंत्र खोलीत किंवा विभागात ठेवावे तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जावं किंवा हेल्पलाइनला फोन करावा असा सल्ला देण्यात आलाय संशयित व्यक्तीला कमी किंवा मध्यम स्वरुपाची लक्षणं असतील तर त्याला घरीच विलगीकरणार ठेवता येईल असा सल्लाही सरकारने दिला आहे या व्यक्तीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्यावर कार्यालय निर्जत्क करावं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावं असंही सरकारनं कळवलं आहे

यासंदर्भात सर्व व्यक्तींसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

अशा परिस्थितीत पूर्ण कार्यालय सील करणं आणि कामं बंद करणं गरजेचं नाही

या काळात इतर व्यक्ती घरून काम करु शकतील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींविषयीही सरकारनं माहिती दिली आहे

ज्या व्यक्तींचा संबंध रुग्णाची शिंक रक्त लाळ खोकला किंवा शरीरातले इतर स्राव यांच्याशी आला आहे त्यांचा समावेश धोका जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे त्या व्यक्तीला पीपीई किट शिवाय थेट स्पर्श करणाऱ्या व्यक्ती त्याचे कपडे त्याची भांडी त्याने वापरलेले अंथरुण किंवा त्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचा समावेश जास्त धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे

या व्यक्तीसोबत कार्यालयात एकाच खोलीत काम केलेल्या व्यक्ती त्याच्यासोबत कमी धोकादायक अवस्थेत प्रवास केलेल्या व्यक्तींचा समावेश कमी धोका असलेल्या व्यक्तींमध्ये करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारपासून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार त्यांची आठवडाभराची रजा गृहित धरली जाईल किंवा त्यांना त्या आठवड्याचे वेतन मिळणार नाही

पूर्वमंजूर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे काही कर्मचाऱ्यांना आठवड्यात एकापेक्षा जास्त दिवस हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत त्यापैकी काही कर्मचारी काही दिवस उपस्थित असतात तर इतर दिवशी आदेश देऊनही कार्यालयात येत नाही अशा कर्मचाऱ्यांची ज्या दिवशी उपस्थित असतील त्याव्यतिरीक्त इतर दिवसांची रजा गृहित धरली जाणार आहे टाळेबंदीमधून बाहेर येण्याची प्रक्रीया सुरू झाल्यामुळे मुंबई शहरातले व्यवहार हळू हळू पूर्वपदावर यायला स्रुवात झाली आहे सम विषम तारखांनुसार द्कानं सूरू असूनअत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी रिक्षाला परवानगी देण्यात आली आहे आतापर्यंत रिकामे असलेल्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली असून गेले अडीच महिने घरात बंदिस्त असलेली लहान मु्लं आपल्याला लवकरच उदयानांमध्ये खेळायला मिळणार म्हणून आनंदात आहेत

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे यंदाच्या पर्यावरण दिनाची संकल्पना आहे जैव विविधतेचा सन्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण दिनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत जैव विविधतेचं रक्षण करुन पुढच्या पिढीकडे आपण चांगलं पर्यावरण सोपव् असा विश्वास प्रधानमंत्र्यानी व्यक्त केला आहे भारताकडे अभिमानास्पद जैवविविधता असून तिचं संवर्धन करण्यासाठी एक रोप लावावं आणि पर्यावरणानुकुल वर्तन ठेवावं असं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सांगणारी आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी वटपौर्णिमाही आज साजरी होत आहे जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचं औचित्य साधन मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना निसर्गाशी मैत्री करण्याचं आवाहन केलं

कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी यंदा एप्रिल महिन्यांत शेतक यांच्या कापसाची नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिका यांनी दिले होते यंदा कापसाला योग्य भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीचा पर्याय निवडला

मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी केवळ मोजक्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत हा सोहळा झाला परंपरेप्रमाणे गडदेवता शिरकाई देवी आणि जगदीश्वराचं प्जन छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि त्यानंतर राजाभिषेकाचे विधी प्रत्यक्ष गडावर पार पडली अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे

या चित्रफिततले हे दावे खोटे आहेत तसंच नोवेल कोरोना हा विषाण् असून त्यावर नेमकं औषध अद्याप मिळालेलं नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे